े विठ्रायाच्या ओढीन पंढरीकडे निघालेल्या ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या प्ण्यातून मार्गस्थ राज्यातला पावसाचा जोर कायम

याबाबत सर्व पक्षांशी विचारविनिमय केल्यानंतर विधी आयोग आपला अहवाल केंद्र सरकारकडे सादर करेल समाजवादी पक्षासह तेलगणा राष्ट्र समिती तसंच शिरोमणी अकाली दल या पक्षांनी याला समर्थन दिलं आहे मात्र तृणमूल काँप्रेस पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदींनी याचा विरोध केला आहे भाजपानं आयोगाकडे आपलं मत मांडण्यासाठी अवधी मागितला असून कॉंग्रेस पक्षानं इतर पक्षांबरोबर चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे वेळ आणि पैशाची बचत व्हावी तसंच राजकीय पक्षांना राज्यकारभाराकडे जास्त लक्ष देता यावं यासाठी एकत्रित निवडणुका घेण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी वेळोवेळी व्यक्त केली होती

नवीन शैक्षणिक धोरणाला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणखी अवधी मिळावा या समितीनं केलेल्या मागणीला केंद्रीय मनुष्यवळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंजुरी दिल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका यांनं दिली आहे मुख्यमंत्री संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक काळात संत चरित्रांच लेखन होण्याची आवश्यकता आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केलं गंधर्व वेद प्रकाशनच्या संतदर्शन चरित्र ग्रंथाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते संत परंपरेचे अभ्यासक आणि ग्रंथाचे संपादक डॉ सदानंद मोरे यांच्यासह विविध मान्यवर कीर्तनकार यावेळी उपस्थित होते पालखी विठ्रायाच्या ओढीन पंढरीकडे निघालेल्या सत ज्ञानेधर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा मुक्काम काल प्ण्यात होता या पालख्या आज पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होत आहेत याबाबतचा अधिक वृत्तांत पालख्यांच्या सानिध्यामूळ पुण्यनगरीत चैतन्य पसरलं होत रविवार सुट्टीचा दिवस आणि त्यात पावसाची विश्रांती यामुळ पालख्याच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल होती यानिमित्तान सबध पुणे शहरच वारक यानी फुलून गेले होत

शहराच्या मध्य वस्तीला यात्रेचं स्वरुप आलं होतं उपनगरातही सार्वजनिक बागा शाळा मैदानं आणि मंदीरांमध्ये वारक याच्या निवास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती काल भाजपचे राषट्रीया अध्यक्ष अमित शहा पुणे दौ या वर असल्यानी त्यांनी ही पालखी विठोबा मंदिरात जाउन माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजापा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते आकाशवाणी बाताम्याम्साठी पुण्य्ताहून संतोष गोगले आमच्या आज माऊलींची पालखी सासवडला तर तुकोबांची पालखी लोणी काळभोर इथ मुक्कामी जाईल

आळंदीपासून पुण्यापर्यंत वारीत आपली सेवा दिल्यानंतर झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर वारकऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे हिराच्या जागी राजा हा दुसरा अक्ष यापुढील मार्गासाठी वारीत सहभागी होणार आहे त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकड़न बेळगाव जिल्ह्यातल्या अंकली इथल्या श्रीमंत शितोळे सरकारकडून दरवर्षी या पालखी सोहळ्यासाठी हा मानाचा अध्व पाठविला जातो माऊलीचा अध्व म्हणूनच तो ओळखला जातो आणि त्यामुळंच त्याला वेगळं धार्मिक महत्त्वही प्राप्त झालय या अधावर वारकन्याची एवढी श्रध्दा असते की त्यांची नियमित पूजा तर होतेच पण रिंगण सोहळ्यानतर त्याची पायधूळ मस्तकी लावण्यासाठीही भाविकांची प्रचंड गर्दी होत असते अशा या अधाचा वारी दरम्यान झालेला दुदँवी मृत्यू ही घटना तमाम वारकऱ्यांसाठी निश्वितच मनाला चटका लावून जाणारी ठरली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी सोलापूर शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी अनुभवलेल्या पंढरीच्या आकाशवारीचा अनुभव वारकऱ्यांना घेता यावा यासाठी ठाकरे यांनी टिपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन येत्या कार्तिकी वारीला पंढरपूरमध्ये भरवलं जाणार आहे शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी काल पंढरपूर इथ पत्रकारांना ही माहिती दिली शहा देशात सुशासन आणि परराष्ट्र संबध सुरळीत राखताना चाणक्यनीतीचा लाभ झाल्याचं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी प्रतिपादन केलं आहे ते काल पृण्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमार्फत आयोजित आर्य चाणक्यनीती आणि जीवन यावर आधारित एका व्याख्यानात बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार बघताना चाणक्यनीतीचा अवलंबत करत असल्याचा शहा यांनी दावा केला जळगाव दहा दिवसापूर्वी मनसेमधून शिवसेनेत गेलेले जळगाव महानगरपालिकेतील महापौर ललित कोल्हे यांच्यासह पाच नगरसेवकांनी काल शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला

याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

रत्नागिरी तालुक्यातले पोमेंडी बुद्रुक इथले शेतकरी सुधाकर नरहर मराठे यांनी ही योजना उपयुक्त ठरल्याचं सांगितलं ते म्हणाले दरवर्षी एप्रिलनंतर झाडं जी आहेत ती झाडं मरगळलेल्या स्थितीमध्ये असतात कारण या सर्वांना सारख्या प्रमाणात पाणी पोहचवनं हे अत्यंत अशक्य असे परंतु या वर्षी माझा अनुभव असा आहे की डिसेंबर जानेवारीला जलसिंचन योजना जी आहे ती कार्यान्वित झाल्यानंतर जून पर्यंत सर्व झाडं जी आहेत ती सर्व झाडं जिवंत राहिली

समाज माध्यमांचा उपयोग विधायक कामांसाठी करण्याची गरज असून याबाबत राज्य शासन जनजागृती करत असल्याच त्यांनी काल पी टी आय या वृत्त संस्थेशी बोलताना सांगितलं लातूर घुसखोरी करणाऱ्या दोन बागलादेशी तरुणांना पोलीसांनी शनिवारी लातूरमध्ये सापळा रचून ताब्यात घेतलं

सर्व मृत व्यक्ती दामखिंड इथले रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

स्थानिक पोलीस अग्निशमन दल आपत्ती निवारण दल यांच्यासह हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सच्या सहाय्यानं ही बचाव मोहीम राबवण्यात आली

सुवर्णपदक टर्की इथं जिमनॅस्टीक विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारताच्या दीपा कर्माकरनं सुवर्णपदक पटकावलं आहे

गोसीखुर्द पूर्व विदर्भात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे

वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरून वाहत आहे जालना शहरासह जिह्यातल्या बहतांश भागात पहाटे पाच वाजल्यापासून मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे

मुंबई पाऊस मुंबई शहर आणि परिसरात कालही मुसळधार पाऊस झाला अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरही पाणी साचल्यानं लोकल सेवा मंदावली होती घाटकोपर इथल्या पादचारी पुलाला तडे गेल्याच निदर्शनाला आल्यानंतर या पुलावरची वाहतूक इतर मार्गावरून वळवली होती अलिबाग रायगड जिल्हयात पावसाचा जोर काल दुपारीनंतर कमी झाला असून नद्याचं पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे महाड शहरात घ्सलेल सावित्री नदीच पाणी आता उतरल असून प्रानतर शहरात प्रचंड कचरा साचल्यानं नगरपालिकेनं साफसफाई मोहिम हाती घेतली आहे

दरम्यान माथेरानमध्ये शनिवारी रात्री दरड कोसळल्याने पर्यटकांची अडचण झाली होती महाड परिसरात पावसाने आणि पुरान थैमान घातलेलं असताना शिवथरघळ इथं धबधब्याच्या पाण्यात ब्रुडाल्यानं उत्तम यशवंत हरपले या पर्यटकाचा मृत्यू झाला सिंधुदुर्ग सिंधूद्र्ग जिल्ह्यात काल दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता यामुळे जनजीवन अंशतः विस्कळीत झाल असून नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत

बह्तांश ठिकाणी पावसाची शक्यता असून कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदा पाऊस अपेक्षित आहे